मॉरीशसमधल्या सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते भारताचे मित्र राष्ट्रांशी असलेले संबंध परस्पर विश्वास आणि विकासावर आधारित आहेत आणि हे संबंध निभावताना भारत कधीही नफ्या तोट्याचा विचार करत नाही असं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले वंदेभारत परदेशात अडकलेल्या भारतियांना मायदेशी परत आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या वंदे भारत मिशनचा पाचवा टप्पा उद्यापासून सुरू होत आहे

कोरोना विषाणूचा वयस्कर नागरिकांना अधिक धोका असला तरी युवकांसमोरचा धोकाही आता वाढला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अदनॉन घेब्रेयेस्स यांनी सांगितलं

सर्व जिल्हा मुख्यालये उप विभागीय मुख्यालये महापालिका तसच नगरपालिका हद्दीत हे लॉक डाऊन सुरु राहणार आहे

हा दर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे

जुलै महिन्यात राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्युदर एक टक्क्यांहून कमी राहीला आहे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्लाझ्मा थेरेपीचा वापर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत नासा मंगळ मोहीम मंगळ ग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्याच्या उद्देशानं अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासानं काल प्रीझर्व्हन्स हा रोबो अवकाशात सोडला फ्लोरिडा इथल्या अवकाश प्रक्षेपण केंद्रावरून एटलास या रॉकेटच्या साह्यानं प्रीझर्व्हन्सचं प्रक्षेपण करण्यात आलं

पण सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा सोहोळा थोडक्यातच आटोपण्यात येणार आहे अशी माहिती उत्तरप्रदेशचे पर्यटन आणि सांस्कृतिक सचिव जितेंद्र कुमार यांनी आकाशवाणीला सांगितली या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांखेरीज अन्य कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित असणार नाहीत असं ते म्हणाले

कोरोना परिस्थितीत विकासकामांसाठी अनेक गोष्टींची कमतरता भासत असल्यानं ही परवानगी दिली असल्याचं उद्योग आणि व्यापार विभागानं सांगितलं निशंक देशाचं नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शालेय आणि उच्च शिक्षण व्यवस्थेत क्रांतीकारक बदल घडवून आणेल असा विश्वास मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी व्यक्त केला आहे प्रत्येक मुलासाठी संधीची दारं खुली करणं हा या धोरणामागचा उद्देश असल्याचं निशंक यांनी काल आकाशवाणीला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितलं नव्या धोरणानुसार उच्च शिक्षण आयोग स्थापन करण्यात येणार आहे विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय अध्यापन शिक्षण परिषद आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेसारख्या विद्यमान संस्था त्यात विलिन होतील असं निशंक यांनी यावेळी स्पष्ट केलं नायडू देशातील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण हे एक मोठं पाऊल असल्याचं उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी ट्वीटर वर म्हटलं आहे केंद्र सरकारनं नवीन शिक्षण धोरण मंजूर केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला मातृभाषेला प्राधान्य देण्याबरोबरच बहुभाषिकतेलाही महत्व दिलं गेलं असल्यानं देशाच्या समृद्ध भाषांचा मान वाढला आहे असं ते म्हणाले

शेतमजूर प्रशिक्षण राज्यात सध्या शेतमजुरांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जात असून या महत्वाकांक्षी कार्यक्रमा अंतर्गत एक लाख शेतमज्रांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य कृषी मंत्रालयानं समोर ठेवलं आहे कापूस आणि मक्याच्या पिकांवर मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा फवारा करायचा असल्यानं त्यासाठी मजुरांना योग्य प्रशिक्षण आवश्यक असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं या प्रशिक्षणामूळं फवारणी वेळेस मजुरांच्या आरोग्याला बाधा न पोहोचता कीटकनाशकांचाही योग्य वापर होईल असं भुसे यांनी सांगितलं

हवामान देश्यातल्या उत्तरेकडील राज्यात जोरदार ते अति जोराच्या पावसाचा अंदाज हवामान विभागान वर्तवला आहे

उत्तराखंड पश्चिम बंगाल कडील हिमालयाचा भाग सिक्कीम येथिल काही ठिकाणी जोराचा ते अति जोराच्या पावसाची शक्यता आहे जम्मू हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब हरयाणा दिल्ली पूर्व राजस्थान बिहार महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात जोराच्या पावसाची शक्यता आहे

नमस्कार